अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा तर उत्तराखंडमधल्या कावड यात्रेला स्थगिती चीन चीननं लडाखमधील गलवान खोऱ्याच्या काही भागातून सैन्य मागं घ्यायला सुरुवात केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे दोन्ही देशांच्या लष्करी अधिकारी स्तरावरील बैठकीत झालेल्या करारानुसार सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

अधिकृत सूत्रांनी आकाशवाणीला सांगितलं की चीनी सैनिक कुठपर्यंत मागे जातील हे पाहण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल गेले काही आठवडे या भागात तणावाची स्थिती होती शांतता प्रस्थापित होण्यासाठी तणावापूर्वी असलेली सैन्यस्थिती कायम ठेवण्याबद्दल भारताची आग्रही भूमिका होती नेपाळ नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओली यांचं भवितव्य ठरवण्यासाठी होणारी सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समितीची आजची बैठक पुढे ठकलण्यात आली आहे आता ही बैठक बुधवारी होईल अशी माहिती पंतप्रधान ओली यांचे माध्यम सल्लागार सूर्य थापा यांनी दिली नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यासह पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे ओली यांनी अलिकडेच केलेलं भारतविरोधी वक्तव्य राजकीय तसंच धोरणात्मकदृष्ट्या योग्य नसल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे नड्डा राहल संरक्षण विषयक स्थायी समितीच्या एकाही बैठकीला हजर न राहिल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे राहुल गांधी ही सैन्यदलाचं मनोधैर्य खच्ची करणारी आणि देशवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्यं सतत करत आहेत असंही नड्डा म्हणाले कॉंग्रैसमध्ये खरे तर अनेक चांगले राजकारणी आहेत मात्र कॉंग्रैसमधल्या घराणेशाहीमुळे हे नेते आणि पर्यायानं देशाचं नुकसान झाल्याचंही नड्डा यांनी नमूद केलं

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे

बृहन्मुंबई महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढवलं असून प्रमुख्यानं एटीजेन चाचण्या केल्या जात आहेत भारतीय लस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात तयार झालेली लस बाजारात येण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडीला कंपनीची झाय कोव्ह डी ह्या लशींच्या मानवी चाचण्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालायानं मान्यता दिली आहे

गेल्या काही वर्षांत भारत हा लशी तयार करणारा अग्रगण्य देश बनला आहे

अमरनाथ यात्रा अमरनाथ यात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची बैठक काल जम्मू काश्मीरमध्ये पार पडली जम्मूचे मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमण्यम हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते अमरनाथ यात्रेच्या पूर्वतयारीसंबंधी त्यांनी आढावा घेतला कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे ह्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांनी विलगीकरणात रहायचे आहे यात्रेकरूंचे मुक्कामाचे तंबू आता विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जाणार आहेत सामाजिक अंतराचे सर्व नियमही यात्रेकरूना लागू असतील पुरेशी औषधं तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क पीपीई किट्स यांचा साठा केला जात आहे बालताल इथं दोन रुग्णालयं सज्ज केली जात आहेत एका दिवशी जास्तीत जास्त पाचशे यात्रेकरूंची तुकडी जम्मूहून सोडण्यात येईल यात्रामार्गावरच्या दरवाजांवर पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत अमरनाथच्या आरतीचं थेट प्रसारण दूरदर्शन वर करण्यात येणार आहे कावड उत्तराखंडमधल्या कावड यात्रेला पोलिसांनी स्थगिती दिली आहे हरिद्वार जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून भाविकांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे

श्रावण महिन्यात गंगेच्या पाण्याची कावड राज्या राज्यात नेण्याची आणि समुद्रात विसर्जित करण्याची परंपरा आहे मात्र शिवभक्तांसाठी गंगेचं पाणी हर की पौरी इथून सर्व राज्यात नेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं नायड् आत्मनिर्भर भारत अभियान राबवून स्थानिक भारताची ओळख जागतिक भारत अशी करून द्या असं आवाहन भर उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी केलं आहे एलिमेंट्स या मोबाईल अॅपचं उद्घाटन दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून करताना ते बोलत होते उत्तम पायाभूत व्यवस्था नवं तंत्रज्ञान आणि प्रत्येक ठिकाणी पुरवठा करू शकणारी साखळी ही आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट आहे तरूणांनी नव्या कल्पनांचा सतत विचार करावा आणि प्रयोगशील राहावं असंही नायडू म्हणाले

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून विविध क्षेत्रातल्या कामांना गती देऊन शाश्वत विकासाच्या उद्दीष्टपूर्तीलाही चालना मिळेल असं मत संयुक्त राष्ट्र संघाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केलं आहे

अमित शाह गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जन्मदिनाबद्दल आदरांजली अर्पण केली आहे भारताच्या प्रशांबाबत विचार करून ते सोडवण्यासाठी आयुष्य वेचणारा दूरदृष्टी असलेला नेता असं ट्वीट शाह यांनी केलं आहे

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी काल ही माहिती दिली ही विमान सेवा सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं

पोर्ट ब्लेयरचा काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून लोकांना निर्देशांचं पालन करण्यास सांगितलं जात आहे